सी एम एस या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

कोरोनावरील देशांतर्गत निर्मित कोवॅक्सीन लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचा आश्वासक निष्कर्ष

योगासनाला स्पर्धात्मक खेळ म्हणून प्रोत्साहन देण्याचा निर्णय

एडलेड क्रिकेट कसोटीत भारताची बेतास सुरुवात

भारताबरोबरच अंदमान निकोबार आणि द्रच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे

या यशाबद्दल इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे उपग्रहाचे सौर पॅनेल कार्यन्वित झाले असून राष्ट्रीय अवकाश संस्थेच्या वैज्ञनिकांनी त्यावर नियंत्रण मिळवलं आहे

या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग अध्यक्षस्थानी होते डीएसीची ही पहिलीच बैठक असून यामुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेला चालना मिळणार आहे

यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात भारत आणि बांग्लादेश दरम्यान इतिहास संस्कृती भाषा आणि इतर अनेक मुद्यांवर सद्यस्थितीबद्दल दोनही देशांनी समाधान व्यक्त केलं

या संकटकाळांत दोनही देशांनी राखलेल्या सातत्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं तत्पूर्वी चीलाहाटी हल्दीबारी रेल्वे सेवेचा प्रारंभ करण्यात आला

चीलाहाटी हल्दीबारी रेल्वेमुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्य बांगलादेशशी जोडली जाणार आहेत भारतात कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती झाल्यावर ती बांग्लादेशला दिली जाईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजिबुर रहमान यांच्या नावाचं टपाल तिकीटाचं अनावरण यावेळी करण्यात आलं व्यंकय्या नायड् शेती हा व्यवसाय हवामानासाठी संवेदनक्षम फायदेशीर आणि शाश्वत बनवावा असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज आवाहन केलं

दुष्काळ पूर आणि पिकांवरील विविध आजारांना सक्षमपणे तोंड देऊ शकतील अशी पिकांची जोपासना करावी शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाची किफायतशीर किंमत मिळावी आणि नागरिकांना पौष्टिक अन्नधान्य मिळावं ही आजची गरज असल्यांचं त्यांनी सागितलं कोरोना प्रतिबंधाच्या काळांत शेतकऱ्यांना दाखवलेल्या अदम्य साहस आणि समर्पित भावना याबद्दल त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांचं कौतुक केलं पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

केंद्रीय कृषिमत्री केंद्र सरकारनं आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे भारतीय कृषी क्षेत्रात नवा अध्याय लिहिला जाईल तसंच शेतकरी संपन्न आणि सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करणारे पत्र केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज शेतकऱ्यांना लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास याद्वारे कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरू असल्याचे त्यांना या पत्रात नमूद केलं आहे एकीकडे या नव्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे तर दुसरीकडे कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न व्हायला हवेत असंही त्यांना या पत्रात नमूद केलं आहे

कोवॅक्सीन कोरोना वरील स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सीन या लशीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांदरम्यान शरीरात चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचं आढळून आलं आहे या लशीच्या भारत बायोटेक या उत्पादक कंपनीने पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचा सविस्तर अहवाल जारी केला आहे ही लस दोन ते आठ अंश सेंटीग्रेड तापमानात साठवली जाऊ शकते त्यामुळे राष्ट्रीय लशीकरण योजनेसाठीही ती उपयुक्त असल्याचं मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आर

सी एम आर चाही या लशीच्या निर्मितीत सहभाग आहे

ध्वनी वर्तमान वर्षातील या अंतिम तिमाही राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निवाडा करण्यात आलेल्या प्रकऱणी सुमारे बत्तीसशे कोटी रुपयांहून अधिक भरपाईची रक्कम तडजोडीनं मान्य करण्यात आली

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अनुसार ही लोक अदालत नवे आणि प्रलंबित तंटे निवारणाचा एक पर्यायी मार्ग आहे

या अदालतीने दिलेला निर्णय दिवाणी न्यायालयाचा निर्णय समजला जातो आणि तो सर्व पक्षकारांसाठी अंतिम आणि बंधनकारक असतो या निर्णयाविरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपिल करता येत नाही सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका न्यायालयापर्यंत सर्व ठिकाणच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तिमाही तत्वावर राष्ट्रीय लोक अदालतींचं आयोजन करण्यात येतं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते शाळांमधून चालवल्या जाणाऱ्या अटल टिंकरींग लॅब योजनेचा विद्यार्थ्यांच्या नावीण्यपूर्ण विचारांना चालना देण्यासाठी चांगला उपयोग होत आहे आणि हा प्रयत्न यशस्वी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कर्नाटक कर्नाटक राज्य सरकार आणि ब्रिटीन सरकार यांच्या दरम्यान उच्च शिक्षणासाठी द्विपक्षीय सामंजस्य करार बेंगलुरु इथं करण्यात आला या तीन वर्षांच्या करारानुसार उच्च शिक्षणामध्ये नेतृत्व विकास करण्यासह इतरही अनेक प्रशिक्षणाचा समावेश आहे असं मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी सांगितलं भारतील स्टार्ट अप उद्योगांना चालना देण्यासाठी टेक हब आणि टेक क्लस्टर्स हे कार्यक्रम नावीन्यपूर्ण ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आयुष योगासन योगासनाला स्पर्धात्मक खेळ म्हणून चालना देण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे यासाठी राष्ट्रीय योग क्रीडा संघाने मान्यता दिली आहे याविषयी अधिक माहिती ध्वनी राष्ट्रीय योग क्रीडा संघ योगासनांचा प्रचार आणि विकास करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा संघ म्हणून काम करेल सद्यस्थितीत आयुष मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय जागतिक पातळीवर योगासनाला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून स्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी माध्यमांना याबद्दल माहिती देताना सांगितलं की योग हा भारताचा सांस्कृतिक वारसा आणि निरोगी जीवन जगण्याचा मार्ग आहे तंदुरूस्ती आणि शारीरिक कल्याणासाठी परिणामकारक म्हणून जगभऱात योगासने लोकप्रिय आहेत योगाभ्यासाच्या सरावाला प्रोत्साहन मिळावं आणि लोकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत होण्याचा यामागे उद्देश आहे योगासनांच्या स्पर्धांमुळे जगभरातील लोकांची योगाभ्यासातील रुची वाढेल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला योगासनाला स्पर्धा खेळ म्हणून स्थान देण्यासाठी आयुष मंत्रालयानं परिपूर्ण मंच निर्माण केल्याबद्दल युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजु यांनी प्रशंसा केली योगासनांचा समावेश ऑलिंपिक स्पर्धांमध्ये करण्याच्या उद्देशानंच या दीर्घ प्रवासाची सुरुवात करण्यात आल्याचं ते म्हणाले त्यासाठी योगासनांना सुव्यवस्थित विश्वासार्ह बनवून आणि व्यापक मान्यता मिळवून द्यावी लागेल असं रिजिजु यांनी सांगितलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे आंध्र प्रदेश आजार पश्चिम गोदावरी एलुरूमध्ये आढळून आलेल्या गूढ आजाराविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी काल दृक श्राव्य माध्यमाद्वारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि केंद्रीय पथकातील सदस्यांशी संवाद साधला या अज्ञात आजाराचं संभाव्य कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे कीटकनाशकांच्या वापरामुळे हा आजार निर्माण झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे काही दिवसांपूर्वी एलुरूच्या नागरिकांना अचानक ग्लानी चक्कर येणे मळमळ आणि डोकेद्खी अशाप्रकारचा त्रास झाला आहे सोलापूर शाश्वत आणि पर्यावरणपूरक ग्रीन कॅम्पससाठी महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन जाहीर झाले आहे इंडोनेशिया विद्यापीठाच्या पुढाकारातून दरवर्षी हा पुरस्कार जाहीर होतो या मानांकनामुळे जागतिक स्तरावर सोलापूरचे नाव झाल्याचे कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी म्हटले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस हजारो वृक्ष वेलींनी बहरलेला आहे निसर्ग समृद्धतेने संपन्न झालेल्या येथील ग्रीन कॅम्पसची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे इंडोनेशिया विद्यापीठाकडून या मानांकनाचे प्रमाणपत्र विद्यापीठास प्राप्त झाले आहे

नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय विराटच्या संघाला मानवला नाही